जाहीर सभा रोड शो पदयात्रा आणि सामाजमाध्यमांवरून प्रचार करण्याबरोबरच विविध राजकीय पक्षांचे नेते दारोदार प्रचार करत आहेत ठिकठिकाणच्या प्रचारसभांच्या बातम्या आमच्या वार्ताहरांनी दिल्या आहेत विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु झाला आहे पण समोर कोणी दिसत नसल्यामुळे मजाच येत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राह्ल गांधी यावेळी प्रचारात दिसत नाहीत यावरुन काँप्रेस आघाडीनं पराभव पत्करायचा ठरवलं आहे असं दिसतं असं ते म्हणाले धुळे जिल्ह्यात नेर या गावी आज त्यांची पहिली प्रचार सभा झाली गेल्या पाच वर्षात युती सरकारनं केलेल्या कामाचा लेखाजोखा देखील मुख्यमंत्र्यांनी मांडला नंतर मुख्यमंत्र्यांनी शिरपूर आणि नंदुरबार जिल्ह्यात शहादा इथं प्रचारसभा घेतल्या शिरपूर इथं भाजपाचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहिर सभेत माजी मंत्री अमरिश पटेल यांनी आपल्या समर्थकांसह भाजपात प्रवेश केला अमरिश पटेल यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँप्रेसला मोठा धक्का बसल्याचं मानलं जातं राज्यातील प्रलंबीत वनहक्क कायद्या अंतर्गत जमिनीचे दावे वर्षभरात निकालात काढून आदिवासींना वनजमीनी देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शहादा इथं दिलं भाजपा उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला नांदेड जिल्ह्यात भोकर विधानसभा मतदार संघात काल पासून जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे मागील दोन दिवसापासून भोकर शहर आणि गावागावात भेटी देऊन महायुतीचे उमेदवार बापुसाहेब गोरठेकर यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण हेही मतदारांच्या भेटी घेत आहेत भोकर मतदार संघात काँग्रेस भाजपा बहूजन समाज पार्टी आणि वंचित आघाडी यांच्यात सामना रंगत आहे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारही गावनिहाय दौरा करुन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर देतांना दिसून येत आहेत प्रमुख तसंच स्थानिक पातळीवरील पदाधिकाऱ्यांसोबत गावात जावून मतदारांच्या भेटी धेणं तर काही गावात स्थानिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बैठका धेण्यात येत आहेत यात मतदार सुद्धा आपापल्या भागातील समस्या मांडत आहेत अनेक भागात मुलभूत सुविधांही नसल्यामुळे नागरिक त्रस्त असून या समस्या उमेदवारांसमोर मांडल्या जात आहेत तर काही गावांत आमच्या गावात बरीच कामे झाली म्हणून नागरिक समाधान व्यक्त करतांनाच त्या उमेदवाराचे पुष्पहार घालून स्वागतही करीत आहेत पक्षाचे झेंडे लावलेल्या गाड्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर फिरत असल्यामुळे खऱ्या अर्थानं आता निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उद्या प्रचारसभा घेणार आहेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी आज अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर इथं प्रचारसभा घेतली आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यातल्या मुद्यांचा उल्लेख करतानाच त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली राज्यातल्या नागरिकांना परिवर्तन हवं आहे असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँप्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे ते आज अकोला इथं जाहीर सभेत बोलत होते शेतक यांची परिस्थिती बिकट असून उत्पादन खर्चही निघत नसल्याचं ते म्हणाले युती सरकारनं सरसकट कर्जमाफीची घोषणा केली

राज्यातल्या कापड गिरण्या बंद झाल्या असून आघाडी सरकारच्या काळात उभे राहिलेले कारखाने युती सरकारच्या काळात बंद पडल्याची टीका यांनी यावेळी केली करमाळा मतदार संघात राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाच्या उमेदवारानं संजय शिंदे या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिला आहे औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना भाजप महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांच्या प्रचारार्थ आज दुचाकी फेरी काढण्यात आली एमआयएमचे नासेर सिद्दीकी महाआघाडीचे कदीर मौलाना वंचित बहुजन आघाडीचे अमित भुईगळ भाकपचे अभय टाकसाळ यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या औरंगाबाद पूर्व मतदार संघात महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ अब्दुल गफार कादरी यांनी पदयात्रेब्रारे मतदारांशी संवाद साधला औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातले महायुतीचे संजय शिरसाट यांनी छावणी परिसरात पदयात्रा काढली विधानसभा निवडण्कीच्या दृष्टीनं विविध मतदार संघांमधे निवडण्क निर्णय अधिकारी कर्मचा यांच्या बैठका घेऊन वेळोवेळी कामांचा आढावा घेत आहेत तसंच निवडणूक सज्जतेसाठी मार्गदर्शन करत आहेत

लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या मतदारांची अंतिम यादी घोषित झाली आहे दिव्यांग मतदाराना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी मतदान केंद्रावर आवश्यकत्या सुविधा निर्माण करण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण रोज आढावा घेणार आहोत आज ऐकूया चंद्रपूर जिल्ह्यातल्या मतदार संघांचा आढावा आमचे वार्ताहर मंगेश बेले यांच्या कडून

यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ सविता पानट यांनी ही माहिती दिली पन्नास हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे लिथीयम आयन बस्त्रीज मध्ये केलेल्या संशोधनाबद्दल दोन अमेरिकी आणि एका जपानी अशा तीन शास्त्रज्ञांना यंदाचा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठाचे जॉन गुडेनफ न्यूयॉर्क विद्यापीठाचे एम स्टस्सि व्हिटिंघम आणि जपानमधल्या मेयो विद्यापीठाचे तसंच असाही कसेई कॉर्पोरेशनचे अकिरा योशीनो यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड आणि आविष्कार नाट्यसंथेचे सर्वेसर्वा अरुण काकडे यांचं आज मुंबईत निधन झालं

गेले काही दिवस ते आजारी होते

त्यांच्या निधनाबद्दल नाट्यवर्तुळात शोक व्यक्त होत आहे

सातारा शहर आणि परिसरात आज दूपारी पुन्हा पावसानं झोडपून काढलं राज्यात काल दिवसभरात कोकणात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात तूरळक ठिकाणी पाऊस पडला याकाळात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला येत्या दोन दिवसात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे या कालावधीत कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा हवामान शास्त्रविभागानं दिला आहे